पथकर नाक्यांवरच्या सर्व मार्गिका आता फास्ट टॅग मार्गिका असतील फास्ट टॅग नसणाऱ्या किंवा वैध फास्ट टॅग नसणाऱ्या वाहनांना त्यांच्या श्रेणीत विहीत असलेल्या पथकरापेक्षा दप्पट पथकर भरावा लागेल

कालपर्यंत फास्ट टॅग बसवण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली होती पथकर भरतानाच्या वेळेत बचत व्हावी पथकर नाक्यांवरची वाहतुक कोंडी टाळण्यासाठी डिजिटल पद्धतीनं पथकर भरला जावा या हेतुनं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं वाहनांवर फास्ट टॅग लावणं बंधनकारक केलं आहे

नागपूर इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते

रस्ते सुरक्षेसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालय संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली असून या समितीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी सक्रीय सहभाग नोंदवावा आपल्या शहरातल्या अपघात प्रवण स्थळांची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी आणि ती स्थळं दरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करावा असं आवाहनही गडकरी यांनी केलं सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यावेळी उपस्थित होते रस्ते सुरक्षा अभियानाच्या प्रचारासाठी आपण विनामूल्य सहकार्य करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव अद्याप प्रवेश घेता आलेला नाही त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे

त्यावेळी ते बोलत होते पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र श्ल्कात वेळेत उपचार मिळावेत यासाठी ही सुविधा राबवली जात असल्याचं केदार यांनी सांगितलं केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त निधी दिला असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे ते काल औरंगाबाद इथं बोलत होते केंद्राच्या सर्व तरतुदी राज्यांने विनाविलंब पूर्ण केल्या तर आणखी निधीचं वाटपं केलं जाणार असल्याचं ते म्हणाले शिवजयंती साजरी करण्यासाठी निर्बंध नसावेत असं मत खासदार दानवे यांनी यावेळी व्यक्त केलं उपम्ख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत मराठवाड्यातल्या नांदेड

सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री तसंच जिल्हाधिकारी या बैठकांना उपस्थित असतील दरम्यान फुलंब्री तालुक्यात पाल इथं हनमंतराव सदाशिव जाधव क्रिकेट संक्लाचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते आज सकाळी होणार आहे देशभरात कोविड च्या लसीचा दुसरा डोस आजपासून देण्यात येणार आहे

ज्या कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली आहे अशा सर्वांना या लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरु होत आहे कोरोनाची लस घेणं ऐच्छिक असल्यानं अनेक आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही लस अद्याप घेतलेली नाही त्यामुळे आरोग्य विभागा कड्रन देशभरात कोरोना लसीकरणासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे

या अन्षंगानं इंडियन मेडिकल असोसिएशन आणि औरंगाबाद इथल्या मिशन पिंक हेल्थ संस्थेच्या वतीनं काल विशेष चर्चासत्र घेण्यात आलं भारतामध्ये दर दहा लाख बालकांमागे दीडशे ते दोनशे नवीन रुग्ण दरवर्षी आढळत असल्याची माहिती रेडिओथेरपी तज्ज्ञ डॉ अमोल उबाळे यांनी यावेळी दिली बाल कर्करोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असला तरी आपल्या देशामध्ये जागरुकतेच्या अभावामुळे अनेक निरागस बालकांचा मृत्यू होत असल्याचं त्यांनी सांगितलं वीज महावितरण कंपनीच्या महाकृषी ऊर्जा अभियानास औरंगाबाद परिमंडळातल्या शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे

देऊळगाव राजा रस्त्यावर जामवाडी शिवारात काल सकाळी ही दुर्घटना घडली अपघात होत असल्याचं लक्षात येताच मोटारीमधल्या महिलेने दीड वर्षाच्या आपल्या मुलीला खिडकीतून बाहेर टाकल्यानं ती मुलगी बचावली इतर दोघे विहिरीतून पोहत बाहेर आले मात्र मोटारीमधल्या मायलेकीचा मृत्यू झाला चार दिवसांपूर्वीच याच विहिरीत एक मोटार अशाच पध्दतीनं पडल्यानं बीड इथल्या दोघांचा मृत्यू झाला होता काल अपघात झाल्यानंतर जामवाडी ग्रामस्थांनी रस्ता बांधकाम कंत्राटदारावर कारवाईच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात होत असलेल्या चालढकलीचा निषेध करण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अतिव्रष्टीग्रस्तांना राज्य सरकारने केलेली मदत अत्यल्प आहे अनेक शेतकऱ्यांकडे अॅन्ड्राईड मोबाईल नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाईची ऑनलाईन तक्रार करता आलेली नाही याबाबत वेळोवेळी शासनास कळवूनही याची दखल सरकारने घेतली नाही त्यामुळे हे आंदोलन करत असल्याचं सांगण्यात आलं

इशांत शर्मा आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराजनं एक बळी घेतला

मालिकेत पहिला कसोटी सामना जिंकून इंग्लंड संघ एक शून्यने आघाडीवर आहे

परभणी तालुक्यातील बोरवंड बुद्रुक इथं काल माझा गाव सुंदर गाव हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी लोकसहभागातून गावातल्या रस्त्यांची स्वच्छता नाल्यांची स्वच्छता वृक्षारोपण प्लास्टिक कचरा संकलन आदी उपक्रम राबवण्यात आले